त्रिवार तलाक उच्चारुन घटस्फोट देणं हा गुन्हा ठरवणा या विधेयकाच्या अध्यादेशाला त्यामुळं मुदतवाढ मिळाली आहे वैद्यकीय शिक्षणक्रमात पारदर्शकता दर्जा आणि उत्तरदायित्व राखण्याच्या दृष्टीनं मेडीकल कॉन्सिल ऑफ डियावर संचालक मंडळाला दिलेले अधिकार कायम राखणा या अध्यादेशावरही आज राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली कंपनी कायदा सुधारणा विधेयक तसंच अनियंत्रित गुंतवणूक ठेवी योजनांवर बंदी घालणा या विधेयकाच्या अध्यादेशावर ही राष्ट्रपतींनी शिक्का मोर्तब केलं मानवजगताला आज दहशतवाद आणि वातावरण बदल या सर्वात जास्त भेडसावणा या समस्या असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते सेऊल शिल्या विद्यापीठ प्रांगणात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलत होते या समस्यांवर महात्मा गांधींची तत्त्वे हाचं तोडगा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

त्यांनी मोदी यांचे या अमूल्य भेटीसाठी आभार मानले यावेळी संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव बान की मून ही उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेऊल श्विं स्टार्टअप हबचं उद्घाटन केलं भारत विविध संधीचा देश म्हणून उदयास येत आहे

प्रधानमंत्री दोन दिवसाच्या दक्षिण कोरिया दौ यावर आहेत

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशातल्या उमेदवारांची अंतिम यादी समाजवादी पार्टी आणि बसपानं जाहीर केली

कानपूर प्रधानमंत्र्यांचा मतदार संघ वाराणसी गृहमंत्र्याचा मतदारसंघ लखनौ आणि मुख्यमंत्र्याचा गोरखपूर मतदार संघासह तेर प्रतिष्ठेच्या जागी समाजवादी पार्टी लढत देईल

काँग्रेस लष्कराचं मनोधैर्य खच्ची करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी एकवटला आहे काँग्रेस मात्र त्याचं हीन दर्जाच्या पातळीवरच राजकारण करत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ज्यावेळी सारा देश शहीद जवानांसाठी शोक व्यक्त करत होता त्यावेळी भाजपा मात्र त्यांच्या हौतात्म्याचं राजकारण करत आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले तसंच ज्यावेळी हुतात्म्यांचे मृतदेह दिल्ली विमानतळावर आले त्यावेळी प्रधानमंत्री मोदी एक तास उशिरा पोहोचले कारण ते झाशी क्विं निवडणूक प्रचाराकरता गेले होते असा आरोप सुर्जेवाला यांनी केला त्याला उत्तर देताना प्रसाद म्हणाले की सर्व केंद्रीय मंत्री शहीद जवानांच्या अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित होतं तसंच देश थांबू शकत नाही तसंच विकासाची काम ही थांबू शकत नाहीत अशी भारतीय जनता पक्षाची धारणा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं

पाकिस्तानला पाणीपुरवठा करणा या नद्यांचे प्रवाह रोखण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे

ऊझ पाणी प्रकल्पाद्वारे जम्मू कश्मीरच्या पाणी वापरानंतर पंजाब आणि तिर राज्यांकडे पाणी वळवण्यात येईल गृहमंत्रालयानं केंद्रीय सशस्र पोलिस दलाच्या सर्व कर्मचा यांना विमानानं प्रवास करायला मंजूरी दिली आहे या कर्मचा यांना दिल्ली श्रीनगर श्रीनगर दिल्ली जम्मू श्रीनगर आणि श्रीनगर जम्मू असा आता विमानानं करता येईल

राफेल प्रकरणाच्या आपल्या निर्णया संबंधीच्या याचिकांच्या सुनावणीबाबत विचार करु असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

या संदर्भातल्या सर्व समीक्षा याचिका आणि स्वतंत्र आवेदनाच्या सुनावणीसाठी सुची करण्याबाबत प्रशांत भूषण यांच्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचय अध्यक्षतेखालच्या पीठानं विचार केला

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते आज कांगा जिल्ह्यात डेहारा श्वे एका केंद्रीय महाविद्यालयाच्या कोनशीला समारंभ झाला केंद्रीय महाविद्यालयाचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल असं जावडेकर यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं विविध राज्यात राष्ट्रीय संस्था स्थापन करायला मंजूरी दिली असून त्यात उना आणि मंडी क्वें आयआयटी संस्था उभ्या करायला स्वीकृती दिली आहे याशिवाय राज्यात केंद्रीय विद्यालय सुरु करायला देखील मंजूरी दिली आहे

माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात श्रीलंकेतील जाफना क्षे व्यापर केंद्र उभे करण्याच्या करारावर आज भारत आणि श्रीलंकेनं स्वाक्ष या केल्या

या करारावर भारताचे श्रीलंकेतील उच्च आयुक्त तरणजीत सिंग संधू आणि धोरण विकास तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाचे सचिव एस टी कोडीकारा यांनी श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत स्वाक्ष या केल्या अमेरिकेनं युरोपात क्षेपणास्र तैनात केल्याप्रकरणी रशियानं शिवारा दिला आहे क्षेपणास्र तैनात करणं ही पश्चिमेतल्या राजधान्यांना लक्ष्य करण्याची धमकी आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे

चेन्नईमधल्या दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज झालं यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितलं की गांधीजींनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध भाषाचं उपयोग केला भारताच्या आर्थिक विकासात विविध भाषांच ज्ञान ही देशाची संपत्ती असल्याचंही त्यांनी सांगितलं

एका बहुमजली मारतीतल्या तळमजल्यावर असलेल्या रासायनिक गोदामात सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली

सर्वोच्च न्यायालयानं क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रथम लोकपाल पदावर माजी न्यायमूर्ती डी

जैन यांची आज नियुक्ती केली

जैन यांच्या नावाची शिफारस एकमतानं झाल्यानं त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं न्यायमूर्ती एस

बोबडे आणि ए